त्यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज ही घोषणा केली रजनीकांत यांचं अभिनेता निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून असलेलं योगदान महत्वाचं असल्याचं जावडेकर यांनी द्विट संदेशात म्हटलं आहे रजनीकांत यांनी तामिळ मल्याळी हिंदी इंग्रजी बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमधून सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ड्विटरद्वारे रजनीकांत यांचं अभिनंदन केलं आहे

यासाठी नागरिकांनी कोविन अॅप वर नोंदणी करावी किंवा द्रपारी तीन वाजेनंतर नजिकच्या लसीकरण केंद्रावर ओळखपत्र दाखवूनही नागरीकांना लसीकरणासाठी नोंदणी करून लस घेता येणार आहे

नोंदणी करताना यात्रेकरुंना आरोग्य दाखला जोडणं बंधनकारक आहे

सर्वोत्कृष्ट पुस्तकाकरता देण्यात येणाऱ्या प्रसाद बन वांङमय प्रस्कारासाठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या दाट काळा पाऊस या कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे मात्श्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान प्रस्कार कथाकार भास्कर चंदनशिव यांना प्रसाद बन ग्रंथगौरव राज्यस्तरीय प्रस्कार गंध आणि काटे या कथासंग्रहाला स्थानिक ग्रंथगौरव पुरस्कार डॉ श्रीनिवास पांडे यांच्या मराठीतील हरिश्चंद्राख्याने एक अभ्यास या संशोधनपर ग्रंथाला प्रसाद बन ग्रंथगौरव प्रस्कार नायगाव इथले कवी वीरभद्र मिरेवाड यांच्या माती शाबूत राहावी म्हणून ह्या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ अच्युत बन आणि वाङमय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ सुरेश सावंत यांनी काल नांदेड इथं या प्रस्कारांची घोषणा केली यंदा कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रस्कार विजेत्यांना प्रस्कार घरपोच पाठवण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं

ही गाडी आठ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे